आत्तापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या सर्व संशयीतांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे महासंचालक अनुप बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान लष्करी वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन सुरु असून त्यानिमित्ताने पृण्यात कालपासून तज्ञ डॉक्टरांच्या एका परिषदेला सुरुवात झाली आहे

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिर उभारणीच्या निमित्तानं सशक्त आणि बलवान भारत निर्माण करण्याच्या मोहिमेचाही शुभारंभ करण्याचं आवाहन स्वामी गोर्विंद देवगिरी यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं राम मंदिर उभारणीसाठी केंद्राने स्थापन केलेल्या विश्वस्त मंडळाचे ते सदस्य आहेत राम मंदिर उभारणीच्या मुद्द्याकडे कोणाचा विजय आणि कोणाचा पराजय या भावनेने न पाहण्याचा सल्लाही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला राज्यातील प्रत्येक किल्ल्याला स्वतःचा असा देदीप्यमान इतिहास आहे त्यामुळंच हे गड किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून त्यातील प्रमुख गडांवर स्वतंत्र महोत्सव सूरु केला जावा अशी सूचना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे पर्यटन विभागाने गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक काल मुंबईत आयोजित केली होती त्यावेळी ठाकरे बोलत होते गड किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीबरोबरच बाहेरच्या पर्यटकांनाही समजावा यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्याची कल्पनाहि ठाकरे यांनी यावेळी मांडली तर पुरातत्व विभागाशी चर्चा करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या पुण्यातील मेट्रो मार्गावरील स्थानकांमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत

प्रत्येक मेट्रो स्थानक हे दुमजली राहणार असून पहिला मजला हा प्रवाशांना तिकिटे आणि इतर सुविधासाठी राखीव तर दुस या मजल्यावर मेट्रो गाडीचा फलाट असणार आहे वनाज ते रामवाडी मार्ग संपूर्णतः जमिनीवरून तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील मेट्रो शिवाजीनगर ते स्वारगेट या भागात भूमिगत आहे

त्यापैकी शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट फडके हौद मंडई आणि स्वारगेट ही स्थानक भूमिगत असणार आहेत

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित पालिकेच्या वतीने मिरवण्क सजावट स्पर्धा आयोजित करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे पालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त शेखर गायकवाड देण्यात आलं आहे आजचा शिक्षक हा बहरूपी असून अध्यापन ते सम्पदेशनापर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडत असून त्यांना आता जबाबदार पत्रकाराची भूमिकादेखील पार पाडावी लागणार आहे असं प्रतिपादन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे यांनी केल आहे ते आज पुण्यात संस्थेच्या शिक्षकांसाठी आयोजित बातमीलेखन या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते शाळांच्या वार्षिक नियतकालिकाविषयी संस्थेचे संचालक मिलिंद कांबळे यांनी तसच ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी देविदास देशपांडे आणि माहिती तंत्रज्ञान तज्ञ संजय भार्गव यांनी यावेळी मार्गदर्शन केलं म्हाळंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकलात ए टी पी टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु आहेत आज एकेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तिसरा मानांकित जेम्स डकवर्थ यानं उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला तर दुहेरीत बेलारुसचा आंद्रे वासिलेव्हीस्की आणि ईस्त्राईलचा जोनाथन एर्लिच या जोडीनं उपांत्य फेरी गाठली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत